प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली सहा किंवा सात सदस्यांची ही समिती पुढील दोन दिवसांत नेमली जाईल न्यायालयाच्या या निर्णयाचा बारकाईने अभ्यास करून आपले निष्कर्ष तसंच उपलब्ध कायदेशीर पर्यायांबाबत ही समिती राज्य सरकारला शिफारसी करेल

पूनर्विचार याचिकेसंदर्भात सदर समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेतला जाईल असंही चव्हाण यांनी सांगितलं दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिक मागास एसईबीसी प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा उद्या सोमवारपासून मुख्य सचिव संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार आहेत नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती अशा दोन बाबी आहेत या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण अशा दोन्ही भरती प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव संबंधित विभागांच्या सचिवांसमवेत तातडीने बैठका घेतील

हा विषय चर्चा करून कायदेशीर मार्गाने सोडवता येईल असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं सध्या राज्यात कोरोना विषाणूची परिस्थिती गंभीर असून पोलीस त्यामध्ये व्यग्र आहेत त्यांचा ताण वाढेल असं कृत्य करु नये आरक्षणाच्या संदर्भात भावना कितीही तीव्र असल्या तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नये असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं आहे

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी सल्ला मसलत करण्याचा तसंच आपली नियमावली तयार करण्याचा स्वतंत्र अधिकार या क्रती दलास असणार आहे

केंद्र सरकारची ही याचिका फेटाळत न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला

ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता आणि त्याचे वितरण वैज्ञानिक पद्धतीनं सर्वांना समान करण्याचं काम कृती दलाकडे सोपवण्यात आलं आहे आठवडाभरात हे क्रती दल कार्यरत होईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

कोविडच्या दसऱ्या लाटेत बाधित रुग्णांवर उपचारासाठी हे औषध प्रभावी ठरेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे डीआरडीओनं गेल्या वर्षी एप्रिलपासून या औषधाची चाचणी सुरू केली होती

टू डीऑक्सी डी ग्लुकोज या नावाच्या औषधामुळे रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारते आणि कृत्रीम प्राणवायूची गरज कमी होते

त्यानुसार आता कोविड रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाचा कोविड चाचणी बाधित असल्याचा अहवाल आवश्यक नसेल एका शहरातला रहिवासी दुसऱ्या शहरातही उपचार घेऊ शकेल ओळखीच्या प्राव्याशिवायही रुग्णाला उपचार देणं रुग्णालयांना बंधनकारक असेल या उपचारांमध्ये औषधोपचार प्राणवायू पुरवठा आणि अशा अत्यावश्यक उपचार सुविधांचा समावेश असेल यासोबतच कोणताही रुग्ण आवश्यकता नसेल तर रुग्णालयात दाखल होऊ शकणार नाही रुग्णाला रुग्णालयातून सुटीही सुधारित नियमानुसार दिली जाईल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल द्रध्वनी द्वारे पंतप्रधानांशी संवाद साधत राज्यात केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली राज्याला प्राणवायू पुरवठ्याच्या बाबतीत केंद्र सरकारकड्रन अधिक बळ मिळावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी केल्या जात असलेल्या नियोजनाची माहितीही ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासूनच मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

गेल्या महिन्यातही दोन ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्या राज्यात आल्या होत्या

परीक्षा नियंत्रक डॉ अजित पाठक यांनी ही माहिती दिली

आरोग्यविषयक यंत्रणांनी ग्रामीण क्षेत्रातल्या सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमधे अँटीजेन चाचण्याचं प्रमाण वाढवावं यामुळे रुग्णांच्या कोरोनाविषयक स्थितीचं लवकर निदान व्हायला आणि बाधितांना लवकरात लवकर कोविड रुग्णालयात दाखल करायला मदत होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे

आता जिल्ह्यात मंगळवारी आणि ब्धवारी किराणा सुकामेवा मांसाहार विक्रीची आणि मिठाईची दुकानं सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे रमझान ईदच्या निमित्तानं ही तीन तासाची सवलत देण्यात आली आहे

असं केंद्र उभारणारी ही राज्यातली पहिली बाजार समिती आहे आमदार बाबाजानी दर्रानी यांच्या हस्ते काल या कोविड केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अशी कोविड केंद्र उभारण्याचं आवाहन राज्य सरकारन केल होत

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांच्या हस्ते काल या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं कोविडची लागण झालेल्या मात्र सौम्य लक्षणे असलेल्या आणि राहत्या घरी विलगीकरणाची सोय नसलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कक्ष सुरू केला असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आल

महापालिका प्रशासन आणि पोलिस विभागाने मिळून संयुक्तपणे ही दंडात्मक कारवाई केली

कामगार उपायुक्त कार्यालय आणि औरंगाबाद महानगरपालिका यांच्यावतीनं ही कारवाई करण्यात आली

लोणे लहानकर यांचं नांदेड इथं अल्पशा आजारानं निधन झालं

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर ताल्क्यातील लहान गावचे असलेले लोणे यांचे घुगऱ्या गोधडी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या आंतरवासिता डॉक्टरांनी काल आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं केली प्रतिमाह पन्नास हजार रुपये मानधन मिळावं तसंच कोरोना विषाणू बाधित डॉक्टराचा मृत्यू झाल्यास पन्नास लाख रूपये विमा संरक्षण मिळावं कोरोना बाधित झाल्यास उपचारासाठी रुग्णखाटा आरक्षित ठेवाव्यात आदी मागण्या या डॉक्टरांकडून करण्यात आल्या आहेत या मागण्यांचं निवेदन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ दिलीप म्हैसेकर यांना सादर करण्यात आलं

हे इंजेक्शन शहरातल्या नामांकित क्राईस्ट रुग्णालयातून बाहेर विक्रीसाठी आलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली परभणी इथल्या माधव अशोक शेळके यालाही औरंगाबाद पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी अटक करण्यात आली आहे शेळके याची पत्नी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्मचारी असल्यानं तिच्यामार्फत शेळके यानं हे इंजेक्शन मिळवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे

भूकंपाचा केंद्रबिंद् वारणा खोऱ्यात जावळे गावाजवळ असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दिंडोरी तालुक्यासह पेठ सुरगाणा तालुक्यात काल पहाटेच्या सुमारास हे धक्के जाणवले

दुपारी तीन वाजेपासून सुरु असलेल्या या पावसात कडसावंगी इथला एक शेतकरी अंगावर वीज पडून गंभीर जखमी झाला त्याला परभणी इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल उस्मानाबाद जिल्ह्यातही अनेक गावात काल सायंकाळी विजेचा गडगडाट अणि वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला

झाडं कोसळली तसंच अनेक घरांवरील पत्रे उडाली

औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले कर्मचारी तसंच प्राध्यापकांसाठी हसत खेळत निरामय जीवन या विषयावर देशमुख यांचं काल ऑनलाईन व्याख्यान झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ